ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधत होते आपल्या दैनंदिन आयुष्यात कळत नकळत वापरल्या जाणाऱ्या परदेशी वस्तूंना स्वदेशी पर्याय शोधावेत आणि आपल्या देशातल्या कष्टकरी लोकांनी बनवलेल्या उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प करण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं नव्या वर्षात संपूर्ण जगात भारताची ओळख निर्माण होईल आणि त्याचं स्थान अधिक सशक्त व्हावं असं ते म्हणाले आपली उत्पादनं जागतिक दर्जाची असली पाहिजेत याची खात्री करण्याची वेळ आली असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं कोल्हापूरच्या अंजली तसंच मुंबईचे अभिषेक यांनी पाठवलेल्या पत्रांचा त्यांनी उल्लेख केला कचरा करायचा नाही तसंच एकदाच वापरायच्या प्रॅस्टिकपासून देशाला मुक्त करायचं हा नव्या वर्षाच्या संकल्पांपैकी एक संकल्प ठेवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केलं देशात बिबट्यांची संख्या वाढली असून मध्य प्रदेश कर्नाटक आणि महाराष्ट्रात सर्वाधिक बिबटे असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला देशाच्या संस्कृती रक्षणासाठी प्राणांचं बलिदान देणारे गुरु गोविंदसिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांचं पंतप्रधानांनी स्मरण केलं उत्तरप्रदेश सरकारने शीख धर्मगुरुचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे

संयुक्त जनता दलाच्या अध्यक्षपदी राज्यसभा खासदार आर सी पी सिंह यांची बिनविरोध निवड झाली आहे मावळते अध्यक्ष तथा बिहारचे मुख्यमंत्री नीतीशकुमार यांनी काल झालेल्या पक्षाच्या बैठकीत सिंह यांच्या नावाची शिफारस केली त्याला सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमतानं पाठिंबा दिला

यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना वाहन नोंदणी आदी कागदपत्रांचा समावेश आहे याबाबतच्या सूचना सर्व राज्य सरकारांना पाठवण्यात आल्या आहेत राज्यातल्या बांधकाम क्षेत्राला उभारी देण्याच्या नावाखाली मूठभर खाजगी लोकांचा फायदा केला जात असल्याचा आरोप विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे बांधकाम क्षेत्राला उभारी देण्यासाठी दीपक पारेख यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं काही शिफारसी राज्य सरकारला केल्या होत्या त्यातल्या काही निवडक आणि सोयीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली जात असून त्याचा राज्याच्या तिजोरीला फटका बसेल तसंच काही निवडक लोकांनाच लाभ होणार असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे त्यामुळे हा निर्णय तत्काळ स्थगित करण्यात यावा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे मंत्रिमंडळ बैठकीची विषय पत्रिका गोपनीय असते पण याबाबतचे संबंधित संपूर्ण कागदपत्रं आणि शासन निर्णयाचा मसुदा सर्व विकासकांकडे उपलब्ध आहेच शिवाय समाजिक माध्यमावरही दिसत असल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधल दरम्यान केंद्र सरकारनं शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत त्यामुळेच पंजाब हरियाणा सोडल्यास इतर कोणत्याही प्रांतातले शेतकरी नव्या कृषी कायद्यांना विरोध करत नसल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं किसान आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते

फडणवीस यांच्या इस्लामपूर इथल्या सभेत कडकनाथ कोंबड्या फेकण्याचा इशारा महेश खराडे यांनी दिला होता या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कडकनाथ संघर्ष यात्रा रोखत पोलिसांनी महेश खराडे यांना अटक केल्याचं आमच्या वार्ताहरान कळवलं आहे

ग्रीक क्रूड अॅण्ड बायो फ्युएल फाऊंडेशन या संस्थेच्या वतीन काल नागप्रात करंज झाडाच्या रोपट्यांचं वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते या बियांपासून शेतकऱ्यांसाठी कीटकनाशक कसं तयार करता येईल यावर संशोधन व्हावं अशी सूचनाही गडकरी यांनी यावेळी केली करंजपासून निर्माण झालेलं हे जैविक इंधन पारपरिक डिझेलपेक्षा चांगलं प्रद्षण न करणारं असल्याचं ते म्हणाले

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली ही भरती प्रक्रीया लवकरच सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं ग्जरात दहशतवाद विरोधी पथक एटीएसनं मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी दाऊद इब्राहिम याच्या टोळीतला गुंड माजीद कुट्टी याला अटक केली आहे

पाकिस्तानी बनावटीची ही शस्त्रं राजस्थानच्या बाडमेर सीमेवरून ग्जरातमध्ये पोहोचली होती ती मुंबई आणि अहमदाबादेत पाठवली जाणार होती या कारवाईनंतर माजीद कुट्टी मलेशियाला पळून गेला होता तो पुन्हा भारतात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुजरात एटीएसच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून त्याला अटक केली

प्ण्यात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वात चूल पेटवून दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला सिलिंडरचे दर कमी झाले नाहीत तर आमचं पुढचं लक्ष्य हे पेट्रोल पंपावर लावलेले पंतप्रधानांचे फलक असतील असा इशारा चाकणकर यांनी दिला कोविड टाळेबंदीच्या काळात लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झालेला असताना सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात गॅस आणि इंधन उपलब्ध करुन देण्याऐवजी दरवाढ केल्याचा आरोप या आंदोलकांनी यावेळी केला परभणी शहर तसंच जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं आंदोलक महिलांनी चुलीवर स्वयंपाक करून गॅस दरवाढीचा निषंध नोंदवला परभणी शहरात राष्ट्रवादी महिला आघाडीने मोर्चा काढला अनेक महिला या मोर्चात खांद्यावर सिलिंडर घेऊन सहभागी झाल्या आंदोलक महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं

जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत तसंच क्रीडामंत्री सुनील केदार यावेळी उपस्थित होते

दरम्यान इंग्लंडहन परतलेल्या नांदेड इथल्या दोन जणांना तर औरंगाबाद इथं आणखी एकाला कोविडची लागण झाल्याचं निदर्शनास आलं आहे औरंगाबाद इथं गेल्या आठवड्यातही ब्रिटनहून आलेल्या एकाला कोविड संसर्ग झाला आहे

ते काल उस्मानाबाद इथं बोलत होते विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्यात चालढकल केली तर या कंपन्यांसोबत करार करणाऱ्या राज्य सरकारला जबाबदारी घ्यावी लागेल असं पाटील यांनी नमूद केलं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तुटपुंजी मदत केली आणि आता पिक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई देण्याबाबत जबाबदारी झटकण्याचं काम सुरू असल्याची टीका त्यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी पाटील यांनी केली

निवडणूक विभागानं याबाबतचे आदेश जारी केले आहेत

या व्यक्तींच्या नावाची यादी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे

शेत रस्त्यावरून गावकऱ्यांमध्ये असलेले अंतर्गत वाद आणि संघर्ष टाळण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पुढाकार घेतला आहे

गावागावात शिवार फेरी घेऊन गावकऱ्यांसोबत मंडळ अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याच्या सूचनाही यासंदर्भात देण्यात आल्या असून अतिक्रमण झालेले रस्ते मोकळे करून देण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतःहून पुढे यावं अन्यथा कायदेशीर तरतूदींचा अवलंब करण्यात येईल मोकळे झालेल्या शेत रस्त्यांचं महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून मजबुतीकरण केले जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण दर होणार असल्याचं जिल्हाधिकारी कौस्त्रभ दिवेगावकर यांनी सांगितल

रहाणेचं कसोटी क्रिकेटमधलं हे बारावं शतक आहे

चार सामन्यांच्या या मालिकेत पहिली कसोटी जिंकून ऑस्ट्रेलिया संघ एक शून्यनं आघाडीवर आहे

प्रसिद्ध संतूरवादक पंडित सतीश व्यास यांना या महोत्सवात तानसेन सन्मान प्रदान करण्यात आला काल नांदेड इथले सूरमणी धनंजय जोशी यांचं या समारोहात गायन झालं